सोळाव्या आंतरराष्ट्रीय अनिवासी भारतीय दिवस संमेलनाचं उदघाटन करताना ते बोलत होते भारतात निर्माण करण्यात येणाऱ्या उत्पादन आणि उपायांचा सर्व जगाला लाभ होईल असं ते म्हणाले भारताची संस्क्रती आणि स्वाभिमानाचा जगभरात प्रचार प्रसार करण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी युवकांना केलं देशात भ्रष्टाचार संपवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्याचंही पंतप्रधान यावेळी म्हणाले

या प्रकरणाची सखोल चौकशी करतानाच दोषींवर कठोर करवाई केली जाईल आणि आगीच्या कारणांचा बोध घेऊन भविष्यात अशा घटना घडणार नाही याची दक्षता घेतली जाईल असंही आरोग्यमंत्री म्हणाले दरम्यान या दर्घटनेप्रकरणी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपम्ख्यमंत्री अजित पवार विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस ग्रहमंत्री अनिल देशमुख यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे उपमुख्यमंत्री पवार यांनी राज्यातील सर्व बाल रुग्णालयांचं फायर सुरक्षा ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या आहेत

ग्जरातचे चार वेळा म्ख्यमंत्री राहिलेले सोळंकी यांनी केंद्र सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री म्हणूनही काम केलं होतं त्यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्ःख व्यक्त केलं आहे ग्जरात सरकारनं एक दिवसाचा दुखवटा घोषित केला आहे

अशा पदांच्या संदर्भात कोणतीही कारवाई करण्यास न्यायालयानं मनाई केली आहे राज्यातल्या बारा विद्यापीठांतल्या शिक्षकेत्तर पदांसाठी सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींन्सार सुधारित वेतन संरचना लागू करण्याच्या अधिसूचनेत अनेक पदांच्या वेतनश्रेण्या कमी केल्या आहेत

शासनाच्या या निर्णयाला विद्यापीठ कर्मचारी महासंघानं उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून आव्हान दिलं

तर ऑस्ट्रेलियाच्या कमिन्सनं सर्वाधिक चार बळी घेतले आहेत

जिल्ह्यातील सर्व भागात ढगाळ वातावरण आणि पाऊसाची रिपरिप सुरू आहे यामुळे पिकांचं मोठं न्कसान होत असून साक्री आणि धुळे तालुक्यातील अनेक गावांत पिकं आडवी झाली आहेत

सकाळी सव्वा सहा वाजता सिडको बस स्थानक परिसरातून या फेरीला सुरवात होईल हर्सुल टी पॉईंट दिछी दरवाजा पाणचक्की मार्गे डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीतल्या सोनेरी महाल परिसरात या फेरीचं विसर्जन होणार आहे